प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातल्या कुरुक्षेत्र श्वल्या अनेक विकासप्रकल्पांचं पायाभरणी केली झज्जर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचं लोकार्पण तसंच फरीदाबादमधे कामगार विमा योजनेचं रुग्णालयाचंही त्यांनी उद्घाटन केलं त्याशिवाय पंचकुला बिल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची कुरुक्षेत्र बिल्या श्रीकृष्ण आयुष विद्यापीठाची कर्नाल श्रिल्या पंडित पानिपत श्रिल्या पनिपत युद्ध संग्रहालयाचं कोनशिलाही त्यांनी बसवली त्यांनी यावेळी स्वच्छ शक्ती पुरस्कारांचंही वितरण केलं लोकसभेत आज अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पावरच्या विनियोजन विधेयकावर चर्चा सुरु केली यातल्या तरतुदी मध्यमवर्गीय तसंच प्रामाणिक करदात्यांसाठी फायदेशीर असल्याचं ते म्हणाले

काँप्रेस पक्षाचे के सी वेणुगोपाल यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी आणि गरीबी वाढली असल्याची टीका केली शेतक यांना देण्यात येणारं सहा हजार रुपयांचं वार्षिक अनुदान अतिशय अपुरं असल्याचंही ते पुढे म्हणाले नागरिकत्व कायद्यातल्या सुधारणा विधेयकाचा तपशील ईशान्य भारतातल्या राजकीय नेत्यांना तसंच तिथल्या काही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केला आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात स्पष्ट केलं ईशान्य भारताची सांस्कृतिक सामाजिक भाषिक लोकपरंपरा जतन करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपायांची माहिती देखील त्या भागातल्या प्रतिनिधींना केंद्रातर्फे देण्यात आली आहे असंही सिंग यांनी म्हटलं आहे

उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रयागराजला जात असताना लखनौ विमानतळावर त्यांना अडवल्याचा आरोप करत समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी आज राज्यसभेत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं सत्र पुन्हा सुरु झाल्यावरदेखील याच मुद्यावर समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात घुसुन घोषणा दिल्या उपाध्यक्ष हरिवंश यांनी वारंवार विनंती करुन देखील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेचा मुद्दा राज्यपातळीवरचा असल्यानं त्याच्यावरुन राज्यसभेत गोंधळ घालणं अस्थानी असल्याचं संसदीय व्यवहार राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितलं तरीही गदारोळ चालूच राहिल्यानं सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक तसंच सिनेमॅटोग्राफी विधेयक सदनात मांडण्यात आलं काँग्रेस हे बुडतं साम्राज्य असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आपल्या आजच्या फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे राफेल सौद्यामधे हजारो कोटी रुपये वाचले आहेत मात्र राजवंशाला वाचवण्यासाठी राफेल मुद्यावर काँग्रेस सतत खोटं बोलत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे महालेखा परिक्षकांनी राफेलसंबंधी झालेल्या निर्णयप्रक्रियेत आपण सहभागी नव्हतो असे सांगितल्याचं उल्लेख करुन जेटली यांनी याप्रकरणी कॅगच्या राजीव महर्षी यांचे हितसंबंध राखल्याची शक्यता फेटाळली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सम्राटांना ते चुकताहेत असं सांगण्याचं धैर्य आणि नैतिक अधिकार नाहीत असं जेटली यांनी म्हटलं आहे सीबीआयचे माजी संचालक एम नागेश्वरराव आणि सीबीआयचे कायदा सल्लागार एस

तसंच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा केली होती बिहार निवारागृहांमधल्या लैगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करत असलेले सीबीआयचे तत्कालीन संयुक्त संचालक ए

शर्मा यांची बदली करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयानं ही शिक्षा सुनावली माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ही प्रतिमा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आली आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते वाजपेयी नेहमीच भारतातले श्रेष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात प्रधानमंत्रीपदावर असताना आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी कणखर नेतृत्व दिलं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत वाजपेयी बहुतेक वेळ विरोधी पक्षात होते मात्र तरीही त्यांनी कायम लोकहिताचे प्रश्न मांडले आपल्या विचारसरणीपासून ते कधीही ढळले नाहीत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले पायाभूत विकास आणि मालवाहतूकीच्या सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्यातूनच रोजगार निर्माण होतील असा विश्वास केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभु यांनी आज व्यक्त केला ते नवी दिल्लीत राष्ट्रीय एकीकृत्र लॉजिस्टिक्स योजनेच्या कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते निवडणुक आयोगानं आंध्र प्रदेशात होणा या निवडणुकींच्या तयारीचा आढावा बैठक काल आणि आज घेतली बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी अनेक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन निवडणुका निर्भय वातावरणात होण्यासाठी त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेतली राज्याचे मुख्य सचिव पोलीस उपायुक्त तसंच तिर अधिका यांशी देखील आयोगानं चर्चा केली शिवाय आयकर विभाग तसंच त्रेर व्यावसायिक कर विभाग राज्यपातळीच्या बँकांच्या समितीच्या अधिका यांशी चर्चा करुन निवडणुकी दरम्यान होणारा पैशाचा दुरुपयोग थांबवण्यासाठी उपाययोजनांची आखणी केली

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी हैदराबादेत आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संगीत आणि नाटक विभागच्या कलाकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाच्या आयोजनात तेलंगण भाषा आणि सांस्कृतिक विभागाचा सहभाग होता

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी या दुर्घटनेतले बरेचसे मृत्यू हे गुदमरल्यामुळे झाले आहेत असं स्पष्ट केलं तसंच या दुघटनेला जबाबदार असणा यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईलअसं सांगितलं या दुर्घटनेची दंडाधिका यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे सरकारी प्रसारमाध्यम विभागांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पाहिल्यांदाच वार्षिक परिषदेचं आयोजन केलं आहे प्रसारमाध्यमांच्या अधिकाऱ्यांना देशव्यापी व्यासपीठ मिळवून देण्याचं या परिषदेचा उद्देश आहे संपर्क माध्यमांचं बदलत चाललेलं रुप या विषयावर या परिषदेत विचार विमर्श होणार आहे नवी दिल्ली िंध उद्या या परिषदेला सुरुवात होणार असून अध्यक्षस्थानी माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड असतील

केंद्रीय माहिती अणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सिनेमॅटोग्राफ कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं

या कायदयामुळे सिनेमाउदयोगाचा महसूल वाढेल तसंच या क्षेत्रातल्या रोजगाराला चालना मिळेल असं या विषयीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे